बिहारमधल्या निवडणूक प्रचारात काँग्रस्त्री अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आज जोरदार टीका कल्ली मै भी चौकीदार या प्रधानमंत्र्यांच्या प्रचार मोहिमध्वि बोलताना त्यांनी प्रधानमंत्री हा अीमंतांच्या संप्पतीचरेखणदार आहेत् अशी टिका कल्ली

राममनोहर लोहिया यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्र्यांनी त्यांना आदरांजली अर्पण कल्ली आहा आरतीय स्वातंत्र्य संग्रामात लोहिया यांनी छोडो भारत आंदोलना दरम्यान वरिष्ठ नव्यांना अटक झाल्यानंर भूमिगत राहून रडिओ केंद्र चालवलं आणि या चळवळीचं नत्तृव्व कलि

राममनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांना लोकपाल पदाची शपथ दिली

दशाच पिहिल मोकपाल म्हणून नियुक्ती झालखा झोष सर्वोच्च न्यायालयाच जिवृत्त न्यायाधीश आहत्त राष्ट्रपतीनी लोकपालांच्या समितीत चार न्यायिक आणि चार अन्यायिक सदस्यांची नियुक्तीही कल्ली आह ग्रासर्वांनाही आज शपथ दृष्यित आली

ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर झालखा निवडीमध्य रशियाची भूमिका असल्याविषयीची साशंकता या अहवालामुळखिंपुष्टात आली आह म्युलर अहवालानखिंसंदर्भात इतर कोणत्याही आरोपांची शिफारस कल्ली नसल्याचं अमरिक्ख्या न्याय विभागातल्या अधिकाऱ्यानं सांगितलं मलशियात ईपोह इथं आजपासून सुरू झालख्खा सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत भारतानं आज आपल्या पहिल्या सामन्यात जपानला दोन शून्य असं हरवलं